गोव्यात चित्रपट महोत्सवाची सांगता

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय मान्यता आणि संनियंत्रण समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली

शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज आहे मात्र आगीच्या संपर्कात आलेल्या काही सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग भडकली अग्निशमन दलाच्या कर्मचान्यांनी चार तास अथक प्रयत्न करून आग शमवली अतिदाट लोकवस्ती आणि अरुंद गल्ल्यांमुळं दलाच्या जवानांना आगीपर्यंत पोहोचणं अवघड जात होतं

श्रीहरीकोटा इथंल्या सतिश धवन अवकाश केंद्रातून प्रक्षेपित होणाऱ्या या मोहिमेमध्ये भारताच्या पृथ्वी निरिक्षण उपग्रह हाइसिसचाही समावेश आहे या महिन्यातील इस्त्रोची ही दुसरी मोहीम आहे विधान सभा नाणार प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सरकारनं स्थगित केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान सभेत ही माहिती दिली याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्दव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर जमीन अधिग्रहणाची कोणतीही नवी सूचना दिलेली नाही असं ते म्हणाले यासंदर्भात विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला ते उत्तर देत होते

शालेय विद्यार्थ्यामध्ये स्मार्टफोनसारख्या उपकरणांचा वाढता वापर हा त्यांच्या शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा आहे यावर उपाययोजना म्हणून शाळांमध्ये आठवड्यातून एक दिवस नो गक्षिट डे पाळण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल विधानसभेत सांगितलं

विधान परिषद मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाच्या अहवालाबाबतचा कृती अहवाल मांडून चर्चा केल्याशिवाय विधेयक मांडणार नाही अशी ग्वाही सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी काल विधानपरिषदेत दिली कृती अहवाल आणि विधेयकावर चर्चा करायला पुरेसा वेळ मिळेल आवश्यकता भासली तर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात येईल असंही ते म्हणाले मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि कृती अहवाल मांडण्यावाबत विरोधकांनी काल पुन्हा मागणी केली त्याला पाटील यांनी उत्तर दिलं महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास आणि विनियमन सुधारणा विधेयक काल विधानपरिषदेत मागे घेण्यात आलं सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत निवेदन दिलं सरकारच्या या कायद्याविरोधात राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये झालेल्या संपाच्या पार्धभूमीवर हे विधेयक मागे घेण्यात आलं आहे राज्यातील विविध शाळामधील सुमारे तीस हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार असून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंबंधीची तरतूद करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असं शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे सांगितलं

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांच्यासह विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या व्हप्रिं स्वागत करण्यात आलं याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी

दोन शोषखड्डयाचं शौचालय स्वच्छतेचं महत्व सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन या बाबतचे संदेश यातुन चित्रफितीच्या माध्यमातुन दाखवले जाणार आहेत या निमित्तानं आपल्या गावातील शाधत स्वच्छता पिण्याचं शुद्ध पाणी शाळा अंगणवाडी आणि सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित केलं जाणार आहे याच अनुषंगानं संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत स्पर्धा घेऊन प्रत्येक ग्रामपचायतीमधल्या उत्कृष्ट प्रभागाला जिल्हा परिषद गटातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींना बक्षीसं दिली जाणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीतू चौरे यांच्यासह माधवी क्लकर्णी पुणे

त्याच बरोबर शहरी झोपडपट्टयांचा प्नर्विकास होत आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

या सदनिका बांधण्यास आणि लाभार्थ्यांबरोबर करार करण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत बहमताच्या जोरावर मान्यता देण्यात आली

आकाशवाणी बातम्यांसाठी शिवराज सणससह मृदुला घोडके पुणे

यानिमित्त पण्यात आयोजित समता दिन कार्यक्रमात माजी राष्टपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल पृण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याचा गौरव करताना शरद पवार म्हणाले महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाईनी आपलं उभं आय्ष्य एका विचारासाठी घालवलं आणि समाजाला योग्य दिशा देण्यासंबंधीची काळजी त्यांनी घेतलेली त्यांच्या नावाचा पुरस्कार समतेचा पुरस्कार हा एक प्रकारचा खऱ्या अर्थानं सन्मान आहे

शानदार नेत्रदीपक सोहळ्यानं या महोत्सवाची सांगता झाली व्हेन दी ट्री फॉल या युक्रेनच्या चित्रपटातील भूमिकेसाठी अन्तासिया प्श्तोव्हित हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर ए मा याउ या चित्रपटातील भूमीकेसाठी मल्याळी अभिनेता चेंबन विनोद याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला ए मा याउ या चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो पेल्लीसेरी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरले पुढील वर्षी या सोहोळ्याचं सूवर्ण महोत्सवी वर्ष असून त्याची तयारी आतापासूनच सुरु करण्यात आल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी सांगितलं

हवामान गेल्या चोवीस तासांत विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट नोंदवली गेली